त्रेचाळीस हजार गावं वाड्यांसाठी एक हजार एकशे पस्तीस कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असल्याचं ते म्हणाले

वर्धा बेंबाला खडकपूर्णा आणि कंटाकळी या चार धरणांना यात निवडण्यात आलं असून यासाठी पाचशे मेगावॅट क्षमतेचे पॅनल लावण्यात येणार असल्याचं त्यांनी नमुद केलं यासाठी विदर्भ सिंचन विकास मंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून ही समिती योजनेचा सविस्तर अहवाल तयार करत आहे महाराष्ट्र पायाभुत विकास प्राधिकरणामार्फत याला परवानगी मिळाली असून ही यंत्रे बसवण्याचं काम प्रगती पथावर असल्याचं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे

आशिष शेलार यांनी आज दिली विधानसभेत सदस्य संजय केळकर यांनी खेळाडूंच्या नोकरीतील आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता

आठ पैकी सहा ग्रामपंचायती जिंकून युतीने आपले वर्चस्व दाखवून दिले आहेत

त्या खेळण्यासाठी पाताळगंगा नदीकडे गेल्या होत्या पाण्याचा अंदाज न आल्यानं त्या दोघी पाण्यात वाहन गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या पडताळणी समितीला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे